समाजातल्या दुर्बल घटकांनाही औपचारिक अर्थव्यवस्थेत सामावून घेण्याच्या दृष्टीने वित्तीय समावेशन हे आणखी एक महत्वाचं पाऊल होतं असं त्यांनी सांगितलं विमुद्रीकरणाला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त फेसब्रुक या समाजमाध्यमावर त्यांनी याबाबतचे विचार मांडले देशाबाहेरचा काळा पैसा देशात परत आणणं आणि देशातच कर भरून हा काळा पैसा वैध करून अर्थव्यवस्थेत सामावून घेणं हे सरकारचं पहिलं उद्दीष्ट होतं सर्व रोख बँकांमध्ये जमा झाल्याचा अपप्रचार विमुद्रीकरणावर टीका करणाऱ्यांनी केला मात्र चलन जप्तं करणं हा विमुद्रीकरणाचा उद्देश नव्हता असं त्यांनी स्पष्ट केलं विमुद्रीकरण आणि वस्तू सेवा कर प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे रोखीच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांमध्ये लक्षणीय घट झाल्याची माहिती त्यांनी दिली अर्थव्यवस्था औपचारिक झाल्यामुळे करदात्यांची संख्या वादून एक कोटी वीस लाखांवर पोहोचली असं त्यांनी सांगितलं

त्यानुसारच आजच्या दिवशी बली आणि त्याची पत्नी विद्यावली यांचे चित्र काढून त्यांची पूजा केली जाते यादिवशी गोवर्धन पूजाही केली जाते आजच्या दिवशी पती आणि पत्नी घरातलं सुख कायम ठेवण्यासाठी वचनबद्धता प्रकट करतात

आर्थिक हिशोबाच्या दृष्टीनं दिवाळी पाडवा ही व्यापाऱ्यांसाठी नववर्षाची सुरुवात मानली जाते आज जमा खर्चाच्या खतावणीच्या नव्या वह्यांचे प्रजन करून नव्या वर्षाचा प्रारंभ केला जातो आज गुजराती नववर्षाला प्रारंभ होत आहे यानिमित्तानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या गुजराती बांधवांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत हे नववर्ष आरोग्यदायी ठरेल तसंच सगळ्यांच्या विछा आकांक्षा पूर्ण होवोत असं मोदी यांनी ट्विटरवरच्या संदेशात म्हटलं आहे वाशिम जिल्ह्यात दिवाळीनिमित्त मोठ उत्साह दिसून येत आहे दिवाळीनिमित्त होत असलेल्या खरेदीमुळे बाजारपेठत मोठी गर्दी दिसून येत आहे बाजारातल्या उलाढालीनं कोट्यावधींचा आकडा गाठला आहे

नाशिकमधल्या नेहरु चौकातल्या प्रमोद महाजन उद्यानात आज दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं सांगितिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं

वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांना संस्कृती पुरस्कारनं सन्मानित करण्यात आलं दिवाळीचा सण आणि सुट्यांमुळे रायगड जिल्ह्यातले समुद्र किनारे आणि पर्यटन स्थळांवर पर्यटकांची रीघ लागली आहे मुरूड जंजीरा काशिद आणि अलिबागचा समुद्र किनारा माथेरान किल्ले रायगड हरिहरेश्वर या तसंच तिर पर्यटन स्थळांवर पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र आहे पावसाळ्यात थंडावलेला पर्यटन हंगाम पुन्हा सुरू झाल्यानं स्थानिक व्यावसायिकही समाधन व्यक्त करत आहे बुलडाणा जिल्ह्यातला अनेक वर्ष रखडलेला दिग्रस बुद्रक कोल्हापूरी बंधाऱ्याचं काम पूर्ण झालं आहे लघू पाटबंधारे विभागानं या बंधाऱ्याचा प्रकल्प सुरु केला होता यावर्षीची दुष्काळी स्थिती आणि सुरु असलेलं बांधकाम यामुळे बंधाऱ्यात पाणी साठवता आलेलं नाही

दरम्यान दुर्गबोरी बंधाऱ्याचंही काम पूर्ण झालू असून

जिल्ह्यात सध्या आणखी सहा प्रकल्पांची कामं अंतिम टप्प्यात आली आहेत आजच्या काळात हक्काचा निवारा ही बाब मोलमजुरी करून चरितार्थ चालविणा या कुटुंबाकरिता तर स्वप्नच समाजातील शेवटच्या घटकाच हक्काच्या निवाऱ्याच स्वप्न साकार करण्याची किमया केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेत केली आहे वाशिम जिल्ह्यातील झोरी तालुक्यातल्या मानोरा इथले लाभार्थी मारोती हरिभाऊ गोरे यांची प्रतिक्रिया महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्त्व म्हणजे पु

देशपांडे यांची आज जयंती साहित्य संगीत अभिनय दिग्दर्शन

नी महाराष्ट्राचं सांस्कृतिक विश्व खऱ्या अर्थानं समृद्ध केलं महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या पु लं च्या जन्मशताब्दी वर्षालाही आजपासून सुरुवात होत आहे यानिमित्तानं राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे